बी बी

त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यात लाखो गरीब कु विांना घरे मिळाली आहेत

बाजारभावाच्या तुलनेत म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणं आवश्यक आहे तसंच या घरांसोबतच पत्रकारांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत सदनिकांच्या किंमतीही कमी करण्याबाबतचा निर्णयही लवकरच घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत आहेत म्हणून त्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ विद्यापीठांनी तयार करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज सोलाप्रात केलं

पृण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं अध्यासन सुरु करण्याच्या मागणीला राज्यशासन परवानगी देईल तसंच विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी टप्प्याटप्प्यानं निधी दिला जाईल असंही फडनवीस यांनी यावेळी सांगितलं शहराबरोबरच ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमांचाही समावेश करावा असं ते म्हणाले वैद्यकीय महाविद्यालयांमधे यंदाच्या वर्षीपासून मराठा आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फे ळिली एमबीबीएस अभ्यासाक्रमासाठी प्रवेश घेऊ ळिछणा या काही विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती

मात्र वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली होती त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून हे आरक्षण लागू करता येणार नाही असा दावा याचिकार्त्यांनी केला होता मात्र हा दावा राज्य सरकारनं खोडून काढला

मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कृषी आयोग स्थापन करावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी केली आहे ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते सरकारं बदलली तरी प्रशासकीय यंत्रणा तीच असल्यामुळे अंमलबजावणीतले कच्चे दुवे कायम राहतात असे कच्चे दुवे दुरुस्त करण्याचा अधिकार या कृषी आयोगाला असावा असं ठाकरे यांनी म्हा किं आहे पीक विमा दाव्यांची देयकं अदा न केल्याच्या निषेधार्थ येत्या बुधवारी मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर निषेध मोर्चा काढणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं त्यानंतरही विमा कंपन्या पीक विम्याच्या दाव्यांचा निप शि करणार नसेल तर शिक्सेना त्यांना समज देईल असा श्रिाराही ठाकरे यांनी दिला सरकारच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी प्रसिद्ध करावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे वकील िरा जयसिंग यांच्या निवासस्थानासह मुंबई आणि दिल्लीत पाच ठिकाणी सीबीआयनं आज छापे घातले त्यांचे पती आनंद ग्रोव्हर यांच्या बिगरसरकारी संस्थेवरही सीबीआयनं छापे घातले छाप्यादरम्यान काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत परदेशी निधी नियंत्रण कायद्याचा भंग केल्याचा आरोप ग्रोव्हर यांच्यावर ठेवण्यात आला आहे धूळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्याचे प्रांताधिकारी विक्रांतसिंग बादल यांच्यावर आज दूपारी वाळू माफियांनी हल्ला केला घ िनंतर जिल्ह्यातल्या महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं असून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे वाघाडी मार्गावर अवैध वाळू वाहतुक करणा या एका ट्रृष्टाउवर बादल कारवाई करत होते त्यावेळी मो उसायकलवरून आलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी त्यांचे वाहन रोखलं आणि त्यांना मारहाण केली

अकोला शहराला पाणीपुरवठा करणा य काटेपूर्णा प्रकल्पात केवळ चारशे कोटी लिटर जलसाठा शिल्लक आहे त्यामुळे अकोला शहराला आता आठवडयातून एकदाच पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहे

पी नड्डा यांच्या उपस्थित प्रवेश केला

यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही उपस्थित होते

आणि पक्षाला विधानसभेत मजबुती आली आहे राज्यातील भाजपा सरकारला गोवा फॉर्वर्ड पार्श्वि तीन आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठींबा आहे अकोला जिल्ह्यातील अको वन्यजीव परिक्षेत्रात शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात बिब ्विंचा मृत्यू झाल्याची घरिता आज उघडकीला आली अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलमई शिवारात ही घटित घडली आहे या प्रकरणात वन्यजीव विभागाबरोबर तेल्हारा पोलिस अधिक तपास करत आहे आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधून निघालेल्या दिंड्या आणि पालखी पंढरपूरात दाखल होत आहेत परभणी शहरात आज विविध सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना चहा आणि फराळाचं वा पि केलं यावेळी वारकऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे पंढरपूर धिं उद्या पहा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विड्ठलाची शासकीय महापूजा होईल पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात कालपासून पडणा या संततधार पावसामुळे पालघर विक्रमगडहन मोखाडा त्र्यंबकेश्वर नाशिककडे जाणा या मुख्या रस्त्यावरच्या मारचोंडी गावाजवळ ओढ्यावर असलेला पूल आणि रस्ता पुरामुळे खचला आसपासच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झाले असून नाशिक आणि मोखाङ्याशी संपर्क तुटला तसंच मोखाडा रस्त्यावर गांधीपूल मंदिराजवळ पाणी साचल्यानं बस वाहतूक कोलमडली आहे नाशिक जिल्ह्यात वितपुरी तालुक्यातील मुसळधार पावसाचा फक्रिा मध्य रेल्वेच्या वाहतुकीलाही बसला कसारा घावित एका बोगद्याबाहेर आज सकाळी मातीचा मोठा ढिगारा रेल्वे रुळावर पडल्यानं मुंबई ते शितपुरी मार्गावरची वाहतुक काही काळ ठप्प झाली होती मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलविद्यूत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजाजवळ आज सकाळी दरड कोसळली यामुळे डोंगरावरून येणारा पाण्याचा प्रवाह प्रकल्पात शिरल्यामूळे प्रवेशद्वारावरच्या दोन पोलीस चौक्या उध्वस्त झाल्या

दोडामार्ग तालुक्यात कुसगेवाडी ि सकाळी डोंगर खचल्यामुळे माती रस्त्यावर आली होती तसंच झाडंसुद्धा स्स्त्यावर पडली होती या मार्गावरची माती आणि झाड हव्विन वाहतूक सुरू करण्यात आली या पावसामुळे बळीराजा सुखावला असून भातशेतीच्या कामांना वेग आला आहे येत्या दोन दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर येत्या दोन दिवसात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे